ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते देशातल्या तरूणांमधे सध्या अस्वस्थता आहे त्यामुळे त्यांना विधासात घेतलं पाहिजे असंही ते म्हणाले कालच्या हल्ल्याचं राजकारण करू नका असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं महाराष्ट्रात तरूण सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली दर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आज राज्यभर साजरा होत आहे यानिमित्त मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी राज्यातल्या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सरकार नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल असंही मृख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला काल विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दर्पण प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं यात स्थूलता निवारण तज्ञ डॉ जगन्नाथ दीक्षित पत्रकार मकरंद बांगर छायाचित्रकार सूनील पाठक सामाजिक योगदानाबद्दल गॅलक्सी सेवा संस्था पर्यावरण क्षेत्रातल्या योगदानासाठी के

देशमुख शैक्षणिक योगदानकरता बोल्डावाडी शिल्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेला सन्मानित करण्यात आलं नांदेड श्व राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार काल प्रदान करण्यात आले साप्ताहिक मराठी स्वराज्याचे संपादक आणि आकाशवाणीचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांना रामेक्षर बियाणी जीवन गौरव पुरस्कार खाजगी वृत्त वाहिनीच्या निवेदक वैशाली यादव सारंग यांना शंकरराव चव्हाण स्मृती पत्रकारीता पुरस्कार औरंगाबादचे पत्रकार शोएब खुसरो यांना सुधाकर डोईफोडे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नांदेड क्षें आज पत्रकारितेसमोरील आव्हानं पत्रकारांची जीवनशैली आणि आरोग्याची काळजी या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे

उद्या मतदान होत आहे

बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा परिसरात बेकायदा वाळू उपसा करणा यांवर महसूल विभाग छापे टाकत असून या कारवाईमध्ये एकूण दहा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे देऊळगावराजा तालुक्यातल्या खडकपूर्णा धरणाच्या क्षेत्रातल्या दिग्रस गावालगत नदीपात्रातून वाळू तस्कर दररोज नदीपात्रामध्ये बोटिंगच्या सहाय्याने वाळुचोरी करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती

लाखांदूर तालुक्यातल्या रोहिणी या गावातली ही घटना आहे

रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दोन दिवस या स्पर्धेचं आयोजन केलं आंतरराष्ट्रीय चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं मुंबईतील कामाठीपुरा भागात आज सकाळी एका शिरतीला लागलेल्या भीषण आगीत आठ जण जखमी झाले सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमाराला चायना बिल्डींग या दोन मजली शिरतीला आग लागली जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं असून सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक गंभीर असल्याचं अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातील गढाळा धिल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला आज सकाळी लागलेल्या आगीमध्ये शाळेचा संगणक कक्ष जळून खाक झाला ही आग विद्युत पुरवठ्यातील दोषामुळे लागल्याची माहिती समोर आली आहे

त्यांच्या वैचारिक बंडखोरीची आम्ही वाट पाहत आहोत असं ते म्हणाले परभणी शहरातल्या राजगोपालाचारी उद्यानामध्ये सायबर सेलच्या वतीनं रेझिंग डे निमित्त काल सायबर जनजागृती कार्यक्रम झाला यावेळी महिला युवती आणि नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत माहिती देऊन माहितीपत्रकांचं वाटप करण्यात आलं